मुंबईत काल वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की पडलेली किंवा धोकादायक झालेली घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्णपणे बांधून दिली जाणार असून केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीव्यतिरिक्त राज्य सरकारकडूनही एक लाख रुपये मदत दिली जाणार आहे

घर बांधणीसाठी पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास मुरुम मोफत दिला जाणार असून बाधित कुटंबांना पुढचे तीन महिने सरकारकडून धान्य पुरवठा केला जाईल या मदतीसाठी बाधित कुटुंबांकडून सध्या कागदपत्रांची अपेक्षा केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले

छोट्या व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं द्धाळ जनावरांच्या नुकसानाची भरपाई सरपंच तलाठी किंवा दूध संघांच्या शिफारशीवरून केली जाईल जनावरांच्या गोठ्यांसाठीही सरकारकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे पूरग्रस्त भागात सगळ्या विद्यार्थ्यांना बालभारती वह्या आणि पुस्तकं पुरवणार असल्याची माहिती त्यांनी दिली

फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

कभी कभी पाकिजा उमराव जान थोडी सी बेवफाई रझिया सुलतान नूरी यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी अजरामर संगीत दिलं पद्मभूषण संगीत नाटक अकादमी फिल्मफेअर अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत

पक्षाचे नेते अजित पवार विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे खासदार अमोल कोल्हे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली पुरात माणसांचे प्राण गेले आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याची टीका अजित पवार यांनी केली सरकार विरोधातल्या रागाचं मतांमध्ये परिवर्तन करून समाजपरिवर्तन करावं असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालय ईडीनं कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नोटीस बजावली आहे

ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावली असून जोशी काल ईडीसमोर हजर झाले जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत दरम्यान राज ठाकरे यांना राजकीय आकसापोटी ही नोटीस बजावण्यात आल्याचं मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणूक काळात ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती विधानसभा निवडणुकांच्या काळात हे टाळण्यासाठी ही नोटीस बजावली गेल्याची टीका देशपांडे यांनी केली

शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाब्राव क्लकर्णी या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे

बीड नगरपरिषदेच्या सभागृहात काल प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करताना ते बोलत होते अधिक घरकूलं तयार करण्यासाठी विविध शासकीय जमिनी तसंच गायरान जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

या दोन दिवसाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित आहेत बैठकीत विविध कार्यक्रमाच्या नियोजन आणि निर्मिती संदर्भात चर्चा केली जाते

उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्षाचा जनसंपर्क दौरा लवकरच सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले

यामध्ये उपाध्यक्षपदी खा

सुभाष भामरे प्रवीण पोटे पाटील किरीट सोमय्या योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची निय्क्ती केली आहे याशिवाय जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे आणि यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भूतडा यांची निय्क्ती केली आहे त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा आर

पाटील आणि रमेश कुथे प्रदेश सरचिटणीस डॉ संजय कुटे अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर आणि व्यापारी आघाडी दिलीप कंद्कूर्ते यांना पदमुक्त केलं आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळच्या घृष्णेश्वर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देखील काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती

मोतीराज राठोड यांच काल औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं

राठोड यांना त्यांच्या कार्यासाठी दलित अस्मिता पुरस्कार ग्रंथतुला पुरस्कार बिरसा मुंडा सामाजिक सेवा सन्मान पुरस्कार आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक पुरस्कार तसंच भाषा सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं

राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देत त्यांनी प्रभागात सक्रियपणे विविध कामं केली होती काल दपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

शेतीच्या मोजणीसाठी फी भरलेली असतांनाही मोजणीची तारीख लवकर मिळवून देण्यासाठी क्लकर्णी यांनी एक हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती

कृषी विभागानं काल ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामन कर्डक अध्यासन केंद्रातर्फे कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रख्यात कवी डॉ रविचंद्र हडसणकर हे वामनदादा कर्डक व्यक्ती आणि कार्य या विषयावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे